लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रधाननंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बसपा प्रमुख मायावती यांच्यासह विविध पक्षातले वरिष्ठ नेते देशभरात ठिकठिकाणी जाहीरसभा घेत आहेत काश्मिरी पंडितांचं त्यांच्या मूळगावी पुनर्वसन करण्यासाठी भाजपा कटीबद्ध असून त्यादिशेनं काम सुरु झालं आहे अशी म्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली जम्मू काश्मीरमध्ये कथुआ इथं आज घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांच्या स्थलांतराला काँग्रेसची धोरणं जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला काँग्रेसनं संरक्षण दलांवर कधीच विबास ठेवला नाही अशी टीकाही मोदी यांनी या प्रचारसभेत केली नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशात अलिगढ आणि मुरादाबाद इथं प्रचारसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि बसपा प्रमुख मायावती यांची उत्तरप्रदेशातच प्रचारसभा आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आज उत्तरप्रदेशातच रामपूर इथं सभा घेणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बैसाखी विशू रोंगाली बिहू नबबर्ष वैंसाखडी आणि पुथांदू पिरप्पू या सणाच्या राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत कापणीचा हा हंगाम कष्टकरी तसंच शेतक यांचा उत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं देशाची विविधता तसंच उच्च संस्कृतीची झलक या सणांच्या निमित्तानं मिळत असल्याचं राष्ट्रपतीनी म्हटलं आहे नव्या वर्षाची सुरूवात करणा या या सणांमुळे आयुष्यात पुढे उच्च दर्जाची गुणवत्ता राखायला मदत होत असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

श्रीलंकेत सिंहला आणि तामिळ नववर्ष पारंपरिक पद्धतीनं साजरं केलं जात आहे यानिमित्त श्रीलंकन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत नववर्षांचं औचित्य साधून पारंपरिक खेळ आणि सामुदायिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

समाजमाध्यमाच्या माध्यमातून जगभरातल्या भारतीयांशी काल त्यांनी संवाद साधाला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपर्तींनी जनतेला केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते तसंच बाबासाहेबांनीच देशातल्या सामाजिक न्याय व्यवस्थेचा पाया रचला असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूरात दिक्षाभुमी इथं आणि मुंबईत चैत्यभुमी इथं जनसागर लोटला आहे राज्यपाल चे विद्यासागर राव मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेशर यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी चैत्यभूमी इथं जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं

भारतात स्थिर सरकार येईल यासंदर्भात अपेक्षा दृढ होत असल्याचा सकारात्मक परिणाम परदेशी गुंतवणुकीत वाढीवर झाला अशी माहिती बाजार तज्ज्ञांनी दिली जर्मनीत कोलोन इथं आयोजित मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल एका सुवर्णपदकासह दोन रौप्य पदकं जिंकली

मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताला एकूण पाच पदकं मिळाली आहेत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत कोलकत्यातल्या ईडन गार्डन इथं कोलकता नाईट रायडर्स आणि चेन्नई यांच्यात सामना होईल हा सामना संध्याकाळी चार वाजता सुरु होईल हैदराबाद इथं दिल्ली कॅपीटल्स आणि हैदराबाद एकमेकांसमोर असतील सामना रात्री आठ वाजता सुरु होईल सुदानचे दुसरे नवे नेते जनरल अब्दल फतेह अल बुरहान यांनी पदच्यूत राष्ट्रपती ओमर अल बशीर यांनी निर्माण केलेली शासन व्यवस्था मोडीत काढण्याचा आणि अटकेत असलेल्या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे देशातल्या सरकारी संस्थांची कायद्यानुसार पुनर्रचना करणं भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याचा निर्धारही बुरहान यांनी व्यक्त केला आहे आणिबाणी न्यायालयानं अटकेत टाकेलेल्या सगळ्यांची सुटका करण्याचे आणि याआधी सैन्य परिषदेनं घोषित केलेली रात्रीघ्या वेळेतली संचारबंदी उठवण्याचे आदेशही बुरहान यांनी दिले आहेत नेपाळमध्ये ल्युकला विमानतळावर उड्डाण करायच्या तयारीत असलेलं एक विमान धावपट्टीवरून घसरून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत उड्डाण करण्याआधी हे विमान धावपट्टीवर घसरलं आणि वैमानिकाचा विमानावरचा ताबा सुटल्यामुळे ते विमान धावपट्टीशेजारीच हेलिपेंडवर उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर आदळलं या अपघातात सहवैमानिक आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झालेला सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाला होता त्याला विमानाने काठमांडू इथं रूग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यु झाला विमानाचे वैमानिक कॅप्टन आर

रोकाया आणी हेलिकॉप्टरचे वैमानिक या अपघातात जखमी झाले आहेत दिल्लीतल्या वायव्य भागात असलेल्या सिरसपूर इथं आज सकाळी एका रबर गोदामाला आग लागली मोठ्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अम्निशमन दलाला यश मिळालं या आगीत जिवीतहानी झालेली नाही